राज्यातल्या हॉटेल व्यावसायिकांच्या संघटनेबरोबर काल द्रदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या बैठकीत ते बोलत होते

हॉटेल मालकांनी कामगारांना कामावरुन काढू नये असं आवाहन म्ख्यमंत्र्यांनी यावेळी केलं

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी ही माहिती दिली या लसीचा मानवी शरीरावर प्रयोग करायला भारतीय औषध महानियंत्रकांनी मान्यता दिली आहे

हर्षवर्धन यांनी सांगितलं

देशातल्या सद्यस्थितीबद्दल तसंच राष्टीय आणि आंतर राष्टीय महत्त्वाच्या ताज्या घडामोडींविषयी यावेळी त्यांनी राष्ट्रपतींना माहिती दिली लडाखमधे गलवान खोऱ्यात चीनी सैन्याबरोबर चकमक झाल्यानंतर पंतप्रधानांनी नुकताच लडाखचा दौरा केला त्या पार्श्वभूमीवर उभयतांमधे चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं

कोविड निदानासाठी देशभरात प्रयोगशाळांची संख्या वाढवली जात असून सध्या अकराशे प्रयोगशाळा कार्यरत आहेत

यामध्ये नारळीबाग उस्मानप्रा क्रांती चौकातलं रमा नगर बायजीप्रा घाटी परिसर शहा बाजार गारखेड्यातलं न्यू हनुमान नगर मुकुंदवाडीतलं स्वराज नगर सिडको एन फोर आणि सिडको एन सहा संभाजी नगर इथल्या रुग्णांचा समावेश आहे त्याचबरोबर जालना जिल्ह्यातल्या अंबड इथल्या एका रुग्णाचाही काल औरंगाबाद इथं उपचारादरम्यान मृत्यू झाला

यामध्ये जालना शहरातल्या नाथबाबा गल्ली गुरुगोविंदसिंगनगर गांधीनगर या भागातल्या तीन प्रुषांचा तर जाफराबाद तालुक्यातल्या टेंभूर्णी इथल्या एका महिलेचा समावेश आहे

जालना शहरात दहा दिवसासाठी संचारबंदी लागू करण्यात आली असून काल शहरातल्या मुख्य रस्त्यावर पोलिस दलानं संचलन केलं पोलिस अधीक्षकांसह जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नीमा अरोरा यावेळी उपस्थित होते

यामध्ये लातूर अहमदपूर आणि उदगीरमधला प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे

दरम्यान नांदेड जिल्ह्यात काल आणखी चौदा कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली यामध्ये शहरातल्या देगलूर नाका भागातले तीन हबिबिया कॉलनी इतवारा शामनगर श्रीनगर मधला प्रत्येकी एक तर नांदेड तालुक्यातल्या विष्णुपूरीमध्ये दोन नवीन हस्सापूर हिमायतनगर किनवट आणि बिलोलीमधल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे याशिवाय हिंगोली शहरातल्या दोन रुग्णांचाही यात समावेश आहे

दरम्यान जिल्ह्यातल्या जिंतूर सोनपेठ नगर परिषद हद्दीत काही काळासाठी सुट देत इतर नागरी भागात कालपासून आणखी तीन दिवस संचारबंदी लागू करण्यात आली आहे ब्धवार आठ जुलैच्या मध्यरात्री बारा वाजेपर्यंत ही संचारबंदी लागू असेल जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी याबाबतचे आदेश काल जारी केले परभणी महानगरपालिका हद्द आणि लगतचा पाच किलोमीटरचा परिसर तसंच जिंतूर आणि सोनपेठ नगरपरिषद हह्द वगळता जिल्ह्यातल्या सर्व नगरपालिका आणि नगर पंचायतींच्या हद्दीत आणि त्यालगतच्या तीन किलोमीटर परिसरात ही संचारबंदी कायम राहणार आहे

त्यामुळे जिल्ह्यात या आजारानं मृत पावलेल्यांची संख्या आता चार झाली आहे

वाढलेल्या रुग्णांमध्ये बीड शहर आणि आष्टीतल्या प्रत्येकी दोन जणांचा समावेश आहे अन्य दोन रुग्ण हे परळी आणि अंबाजोगाई मधले आहेत

परळीतून इतर भागामध्ये कोरोना विषाणूचा समूह संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी ही टाळेबंदी लागू केली आहे या काळात कोणालाही परळी शहराबाहेर जाता येणार नाही तसंच शहरात येता येणार नाही नागरिकांना घराबाहेर पडण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे जीवनावश्यक वस्तुंच्या सेवा वैद्यकीय आणि अत्यावश्यक सेवांमधली शासकीय कार्यालयं वगळता सर्व आस्थापना बँक बंद राहणार आहेत

गुंजोटी आणि नागराळमधले प्रत्येकी तीन जहागीर चिंचोलीमधले दोन तर उमरगा शहरातल्या पाच जणांचा समावेश आहे यापैकी दोन जणांवर लातूरमध्ये उपचार सुरू आहेत भूम शहरात दोन जण तर उस्मानाबाद शहर इर्ला धोत्री राळे सांगवी गावात प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे

यावेळी रुग्णांनी त्यांना मिळत असलेल्या सर्व सोयी सुविधा आणि वैद्यकीय सेवांविषयी समाधान व्यक्त केल तर जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी काल शहरातल्या पदमपुरा इथं आपत्कालीन केंद्र तसंच एमआयटी छत्रपती शाहू महाराज संस्थेच्या आयूर्वेदिक महाविद्यालयातल्या कोरोना विषाणू उपचार केंद्राला भेट देऊन पाहणी केली

या बैठकीत कोरोना विषाणू परिस्थितीचा आढावा घेऊन संचारबंदीबाबत निर्णय घेण्यात येणार आहे दरम्यान शहरात आजपासून संचारबंदी लागू होणार असल्याचं वृत्त काही वृत्त वाहिन्यांनी प्रसारित केलं ही माहिती च्कीची असल्याचंही प्रशासनानं स्पष्ट केलं आहे

व्यंकय्या नायडू यांनी काल केलं आहे द्रदृश्य संवाद प्रणालीद्वारे काल एलिमेंट्स या मोबाईल एपचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते देशभरात असलेल्या विविध क्षेत्रातल्या आर्थिक क्षमतांना उभारी देण्याचं मिशन आहे एलिमेंट्स हे एप उद्योजकतेला नावीन्याला प्रोत्साहन तसंच ग्रामीण आणि शहरी विकासाला चालना देणारं ठरेल असं उपराष्ट्रपती म्हणाले नवीन भारतासाठी प्रयोगशील युवकांची आवश्यकता असल्याचंही त्यांनी सांगितलं

त्यानुसार अमरनाथ यात्रेसाठी राज्यात येणाऱ्या प्रत्येक यात्रेकरूची कोविड चाचणी करण्यात येणार असून चाचणीचा अहवाल येईपर्यंत त्यांना विलगीकरणात ठेवण्यात येईल असं मुख्य सचिवांनी स्पष्ट केलं

राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी अशा पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे सात कोटी आहे

कोरोना विषाणूच्या प्रादर्भावाच्या पार्श्वभूमीवर हा सवलतीचा पाच रुपये दर सप्टेंबरपर्यंत लागू राहणार असल्याचं ते म्हणाले

कोकणासह मुंबईत उपनगर आणि ठाण्यात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस पडत असून समुद्र किनाऱ्यांवर सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मोठ्या उसळत्या लाटा पहावयास मिळत आहेत

विदर्भात बहुतांश भागात पाऊस झाल्याचं वृत्त आहे खान्देशात जळगाव जिल्ह्यात सर्वद्र तसंच धुळे जिल्ह्यासह नंदरबार जिल्ह्यात चांगला पाऊस झाला

जिल्ह्याच्या गगनबावडा तालुक्यात अतिव्रष्टी झाली तसंच विविध ठिकाणच्या नद्यांची पाणी पातळी वाढली सांगलीसह सातारा जिल्ह्यात तसंच पुणे जिल्ह्यात घाट माथ्यावर आणि धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाला नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसातील पावसामुळं नांद्र मधमेश्वर बंधाऱ्यातून काल सकाळी पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग करण्यात आला मराठवाड्यात औरंगाबाद शहर आणि परिसरात मध्यरात्रीनंतर पावसानं हजेरी लावली दरम्यान जिल्ह्यातल्या पैठणनजिकच्या नाथसागर जलाशयातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे बीड जिल्ह्यात काल सकाळी पाऊस झाला परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड आणि मानवत परिसरात काल जोरदार पाऊस झाला

तिथल्या अन्भवाबद्दल बोलतांना या महिलेनं समाधान व्यक्त केलं आणि नागरिकांनी घाबरुन न जाता प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन केलं क्रीडा संकूल औरंगाबाद इथं आम्हाला नेण्यात आलं होतं आणि आम्ही जरा सरकारी व्यवस्था कशी असेल याच्या चिंतेत होतो तिथं गेल्यानंतर आम्हाला सुखद अनुभव होता की खूप चांगली व्यवस्था होती सगळ्यांची वागणूक फार चांगली होती

स्वच्छता चांगली होती

कारण वाटाणे टाकलेले होते सोयाबिनची भाजी होती

इतरांपासून लपव् नका त्याच्यावर योग्य ती औषध योजना आहे त्याचा वापर करा सरकारला सहकार्य करा घाबरण्याची गरज नाही

आपलं जीवन अर्थपूर्ण बनवणाऱ्या ग्रुंचा गौरव करण्याचा हा दिवस असल्याच नमूद करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त शुभेच्छा दिल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ग्रुपौर्णिमेनिमित्त राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत आपल्या राज्याला देशाला गुरू शिष्य परंपरेचा वैभवशाली वारसा लाभला असून राजकीय सामाजिक जीवनात काम करत असताना आपल्यापैकी सर्वांनीच प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे ही परंपरा यशस्वीपणे पुढे नेली असल्याचं त्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे शिर्डी इथंही गुरूपौर्णिमा उत्सवानिमित्तानं शारिरीक अंतर ठेवत साईबाबा यांच्या पोथीची पालखी निघाली

परभणी जिल्ह्यात मानवत तालूक्यातल्या मानोली इथल्या तरुणांनी काल ग्रुरु पौर्णिमेनिमित्त स्वच्छता मोहिम राबवली या तरुणांनी शाळा मारोती मंदिर परिसर स्वच्छ करुन जंत्नाशक औषधांची फवारणी केली

डिजिटल साधनांच्या माध्यमातून पिकांचं व्यवस्थापन याविषयावारच्या वेबिनारमध्ये ते बोलत होते राज्यातल्या कृषि शास्त्रज्ञांनी राज्यस्तरावर संशोधनाची दिशा ठरवून अभ्यास करावा असं आवाहन त्यांनी केलं

या नागरिकांकड्रन नऊ हजार आठशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला

सध्या चाचणी किट उपलब्ध नसल्याच्या नावाखाली ही प्रयोगशाळा बंद आहे खासदार संजय जाधव यांनी याप्रकरणी अधिकाऱ्यांशी चर्चा करुन हा प्रश्न सोडवला आहे

मयत दोघे तलावात नौकाविहार करत असतांना नाव अचानक उलटली आणि एक जण पाण्यात पडला त्याला वाचवण्यासाठी द्सऱ्यानं पाण्यात उडी घेतली मात्र दोघेही पाण्यात ब्रडाले औरंगाबादहून उभय मयतांचे कुटुंबिय आणि मित्र शेतात सुटीनिमित्त काल आले होते

तीन दिवसांपूर्वी त्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या यातील काहीजण नव्या ठिकाणी रुजू झाले होते तर काही जण बदलीमुळे नाराज होते संबंधितांना पूर्वीच्या ठिकाणी पुन्हा रुजू होण्यास सांगण्यात आलं आहे